देशभरात संचारबंदी आणि लॉकडाऊन सुरु असताना जनतेला जीवनावश्यक वस्तुंच्या तुटवड्याचा सामना करावा लागू नये यासाठी विभागाच्या वतीनं मालगाड्यांच्या फेऱ्या नियमित होत आहेत

या सेवांवर नियंत्रण आणि निगराणीसाठी एक आपत्कालीन यंत्रणा कार्यरत करण्यात आली आहे कोरोना विषाण्च्या प्रतिबंधासाठी शासनाच्या मोहीमेला सहकार्य म्हणून उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी पंतप्रधान मदत कक्षाला आपलं एक महिन्याचं वेतन देणार आहेत

केंद्रीय मंत्री रवि शंकर प्रसाद आणि रमेश पोखरियाल निशंक यांनीही आपलं एक महिन्याचं वेतन पंतप्रधान मदत कक्षाला दिलं आहे

थोरात यांनी आज संवाद प्रणालीच्या माध्यमातून राज्यातले काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मंत्री खासदार आमदार जिल्हाध्यक्षांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली गरीब रोजंदारी कामगार यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे ज्या लोकांना अन्नधान्याची औषधांची गरज आहे अशा लोकांना घरपोच मदत करावी ही मदत करताना सामाजिक अंतराबाबतची खबरदारी घ्यावी असं आवाहन थोरात यांनी केलं आहे

सध्या सोलापुरात एकही कोरोना बाधित रुग्ण नाहीत अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे

या सर्वांच्या हातावर शिक्का मारण्यात आला आहे

या सर्वांची प्रकृती सध्या स्थिर आहे

या अंतर्गत रस्ते आणि बाजारपेठा पाण्याच्या माऱ्याने स्वच्छ करण्यात आल्या नांदेड जिल्ह्यातल्या भोकर इथं समर्पण परिवार या संस्थेमार्फत आज रक्तदान शिबीर घेण्यात येत आहे भोकर इथल्या सेवा समर्पण परिवार या संस्थेनं आयोजित केलेल्या या शिबीरात दोनशे रक्तदात्यांनी रक्तदानासाठी नाव नोंदणी केली आहे

अहमदनगर जिल्ह्यातल्या पाथर्डी शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात काल सायंकाळी जोरदार वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं आहे

या जोरदार वादळात ग्रामीण भागात अनेक ठिकाणी घराचे पत्रे भिंती पडून काही महिला गंभीर जखमी झाल्या आहेत त्यांना शहरातल्या उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी अहमदनगर इथं हलवण्यात आलं आहे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचे तातडीनं पंचनामे करण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे